राज्याच्या सर्वच भागात काल त्रळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आजही पावसाची शक्यता पोखरीयाल निशंक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गांधीजींच्या नई तालीम या संकल्पनेनं प्रेरित असल्याचं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल वर्धा इथं बोलताना केलं वर्धा इथल्या महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ ज्ञानाचं वैश्विक केंद्र होईल असा विश्वासही निशंक यांनी यावेळी व्यक्त केला भारतीय भाषांमध्ये आता आभियांत्रिकी वैद्यकीय आणि विधी अभ्यासक्रमांचं शिक्षण घेणं शक्य होणार आहे असेही ते म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार असून सुरिनामचेअध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी प्रम्ख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळीपंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष संतोखी उपस्थितांना संबोधित करणार आहेत

लष्करप्रमुख पुणे दौरा लष्कराच्या पुण्यातील नवीन कमांड रुग्णालयाचं काल लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या बहु विशेषोपचार रुग्णालयाच्या माध्यमातून लष्करी जवान आणि माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यसूविधा प्रवण्याचं कार्य केलं जाणार आहे

सध्याच्या कोरोना काळात उच्च दर्जाची सज्जता आणि प्रशिक्षण कायम राखल्याबद्दल जनरल नरवणे यांनी मुख्यालयाची प्रशंसा केली गोसेखुर्द मुख्यमंत्री विदर्भातला गोसेखूर्द हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिली हा प्रकल्प पूर्ण करताना त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचंयोग्य पुनर्वसन व्हावं तसंच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पस्थळाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आयोजित बैठकीत ठाकरे बोलत होते म्ख्यमंत्री ताफा त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालव्याची पाहणी करून पुढे निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी थांबविला

त्यांचं म्हणणं ऐकून शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचं आश्वासन यावेळी ठाकरे यांनी दिलं

ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण म्हणून मतदानानंतर ज्याप्रमाणे शाई लावली जाते तशी शाई त्या व्यक्तीच्या बोटावर लावण्यात यावी अशी विनंती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे त्यांनी त्याला परवानगी दिली तर ठीक नाहीतर राज्य शासन त्याची अमंलबजावणी करेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालची लसीकरणाची रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं सध्या लसीकरणासाठी जे प्राधान्य गट ठरवून दिले आहेत त्यांच्यानंतर जेव्हा सामान्यांना लसीकरण केलं जाईल त्या वेळेस गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना केंद्र शासनाने मोफत लस द्यावी अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आल्याची माहितीही टोपे यांनी दिली केंद्र शासनाकडून प्रत्यक्षात लसीकरणाची तारीख कळविल्यानंतर आणि लसीचा प्रवठा झाल्यानंतर राज्यात लसीकरण मोहिम कधी राबवायची याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले प्लाइमा कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर केले जाणारे प्लाझ्मा उपचार राज्यात तूर्त स्थगित करण्यात आले आहेत

या उपचार पद्धतीत प्लाझ्मा दान घेतलेल्या रुग्णांपैकी अनेकांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होण्याचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं मात्र काही रुग्णांमध्ये या उपचार पद्धतीला चांगले यशही मिळाले अखेरीला व्यापक जनहित लक्षात घेऊन ही उपचार पद्धती थांबवण्याचा निर्णय अभ्यास गटाने घेतला आहे अधिक अभ्यासानंतर याप्रकरणी पुढील निर्णय घेतला जाणार आहे

परभणी परभणी जिल्ह्याच्या मुरांबा तालुक्यात शेकडो पक्षी दगावल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं त्याला आळा तातडीनं हालचाली सुरू केल्या आहेत देशात सध्या किमान सहा राज्यांमध्ये झालेला बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पशुधनाची खरेदी विक्री वाहतूक प्रदर्शन या गोष्टींवर त्वरित बंदी लागू केली आहे राज्याच्या पशुसंवर्धन खात्यानं आवश्यक नमुने गोळा करून ते पूण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत

अधिक माहिती आमच्या बातमीदाराकडून

त्यानं युट्युब वर एक व्हिडिओ पाहिला त्यातून त्याला काळ्या गव्हाच्या लागवडीची माहिती मिळाली हा गह सामान्य गव्हापेक्षा खूप पौष्टिकआहे म्हणतात रुद्रमनं आणखी माहिती काढली तेव्हा त्याला पंजाबच्या नॅशनल ग्रीन बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या डॉ मोनिका गर्ग यांनी हा गहू शोधण्याचं कळालं

सामान्य गव्हा पेक्षा काळा गह् एक आरोग्यदायी पर्याय म्हणून जनतेसमोर येतो आहे रुद्रम यांनी काळया गव्हाचं बियाणं पंजाबातन आणलं असन आताइतर शेतकऱ्यांनाही तो काळया गव्हाचं बियाणं उपलब्ध करून देतो आहे त्यांच्याकडे आतापर्यंत कोल्हापूर इगतपूरी नाशिक सांगली जयसिंगपूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यां हे बियाणं लागवडीसाठी नेलं आहे अकोलखेड शिवारात तर अनेक शेतकऱ्यांनी या गव्हाच्या बियाण्यांची लागवड केली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे अकोला

त्यांचं हे बलिदान अजरामर झालं या घटनेच्या अडीच महिने आधी सोलाप्रात चार देशभक्तांना फाशी देण्यात आली देशासाठी सोलापूरचे चार वीर सुपुत्र ह्तात्मा झाले परंतु देशाच्या पटलावर या बलिदानाची माहिती पोहोचलीच नाही

परिवर्तन समृह बहउद्देशीय संस्था आणि सोलापुर सोशल फाउंडेशनच्या प्रयत्नातून हे साध्य झालं आहे यानिमित्तानं सोलापूरच्या चार हतात्म्यांच्या बलिदानाच्या इतिहासाला नव्यानं उजाळा मिळणार आहे

तेव्हापासून सोलापूर हृतात्म्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं ब्रिटिश साम्राज्याविरोधात कामागारांचा पहिला संप असो किंवा सविनय कायदेभंग चळवळ सोलापूरने या आंदोलनांत हिरहिरीनं सहभाग घेतला या निडर वृत्तीमृळेच स्वातंत्र लढ़याच्या इतिहासात सर्वप्रथम तीन दिवस स्वातंत्र्यांचा अनूभव या भूमीने घेतला आकाशवाणी बातम्यांसाठी तेजसी आगाशे पूणे

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे संमेलन होणार आहे संमेलनाच्या तारखा नाशिककरांशी चर्चा करून निश्चित करण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे यावेळी साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीनं नाशिक येथील एकच संस्था निवडली आणि तिला भेट देऊन आवश्यक ती पाहणी केल्यानंतर आपला अहवाल महामंडळाला दिला नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे

सम्मेलनासाठी निवड झाल्यामुळे नाशिकच्या साहित्य वर्तूळात आनंद व्यक्त केला जात आहे

यंदाचे साहित्य साहित्य संमेलन भरविण्यासाठी नाशिकच्या लोकहितवादी मंडळानं प्रस्ताव दिला असला तरी हे संमेलन सर्व नाशिककरांचं आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जतेगावकर यांनी केलं आहे

त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं रेल्वे अधिकारी तसेच बुलडाणा जिल्ह्याचे खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली हा लोहमार्ग शेगावपर्यंत जोडण्यात यावा अशी मागणी ब्रलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी केली प्णे विद्यापीठ इतिहास विभाग सावित्रबाई फुले प्णे विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या फारसी भाषा वर्गातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना इराण सरकारचे सांस्कृतिक राजद्त मोहसिन अश्री आणि त्यांचे अधिकारी अबू तलेबी यांनी काल भेट दिली विद्यापीठाचे क्लगुरू डॉ नितीन करमळकर यांच्याशी इराणच्या सांस्कृतिक राजदूतांची भारत इराण इतिहास संस्कृती आणि भाषा या संदर्भात चर्चा झाली इतिहास विभागाच्या संग्रहातील फारसी भाषेतील आदिलशाही कागदपत्रं यावेळी इराणच्या सांस्कृतिक राजदूतांना दाखवण्यात आली

हवामान राज्याच्या सर्वच भागात काल तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण त्रलनेत अधिक होतं या भागात काही ठिकाणी मेघगर्जनांसह दमदार सरींनी हजेरी लावली आजही कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे दमट हवामानामुळे थंडी गायब झाली आहे

सोमवारपासून हवामान पून्हा कोरडं होईल आणि तापमानात घट व्हायला सुरूवात होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार